उम पून चक्रीवादळाचं सुपर सायक्लोनमध्ये रुपांतर उद्या संध्याकाळी पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आत्मनिर्भर भारताचं सूत्र राबवून आत्मनिर्भर महाराष्ट्र साकारण्यासाठी आता ग्रीन झोनमधल्या नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी काल केलं टाळेबंदीच्या चौथा टप्पा सुरू होताना त्यांनी काल फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला या पुढच्या काळात ग्रीन झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली जाणार असली तरी रेड झोनमध्ये मात्र टाळेबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी यापुढेही सुरूच राहील असं त्यांनी स्पष्ट केलं येत्या पावसाळ्यापूर्वी आपल्याला कोरोनाचं संकट संपवायचं आहे आणि आपण सगळे मिळून हे संकट पूर्णपणे परतवून लावू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला परराज्यातले अनेक मजूर त्यांच्या राज्यात परत गेल्यामुळे राज्यात मनुष्यबळाचा तूटवडा भासण्याची शक्यता आहे राज्यातल्या भूमिपूत्रांनी या संधीचा फायदा घ्यावा असं ते म्हणाले

विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या सर्वांना शपथ दिली शपथविधी सोहळ्यानंतर ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात सदिच्छा भेट घेतली

कोरोना चाचण्या घेण्याबाबत परिषदेनं काल नव्या सुचना जारी केल्या ज्या व्यक्तींमध्ये कोरोनासदृश्य लक्षणं दिसत आहेत अशांनी जर त्याआधीच्या चौदा दिवसात परदेश प्रवास केला असेल तर त्यांचीही चाचणी केली जाईल यासोबतच लक्षण दिसत असलेले वैद्यकीय तसंच प्रतिबंधित क्षेत्रात काम करत असलेले कर्मचारी अशा सर्वांची कोरोना चाचणी केली जाईल असंही परिषदेनं स्पष्ट केलं आहे

त्यावेळी राज्य सरकारनं प्रतिज्ञा पत्राद्वारे हे स्पष्टीकरण दिलं दोन्ही राज्यांची स्थिती वेगळी असल्यानं केरळ पॅटर्न राबवता येणार नसला तरी केरळचे मार्गदर्शन घेण्यात येत आहेत अस राज्य सरकारनं म्हटलं आहे

सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांपाठोपाठ रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनीही शासनाला पत्र पाठवून मुंबईहन रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याची विनंती केली आहे रत्नागिरी सिंधुद्गांत ग्रामस्थ चाकरमान्यांकडे संशयानं पाहत असताना अलिबाग तालुक्यातील चौल गामपंचायत मात्र आपल्या लोकांचं मायेनं सवागत करताना दिसत आहे पंचायतीनं बाहेरून येणा यांसाठी विलगीकरण कक्ष सुरू केल्यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाबतच्या अटी शर्तीं पाळून पाच हजाराहून आधिक औद्योगिक आस्थापन आणि कारखाने सुरू झाल्याने साठ हजाराहून अधिक कामगारांचा रोजगार सुरू झाला आहे

अमरावतीच्या डॉ

मुंबई पुणे औरंगाबादसह इतर जिल्ह्यांमधून वाशिम जिल्ह्यात परतणाऱ्या विद्यार्थी नागरिक मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे

पोलिसांचं कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या पाथरी पोलीस ठाण्यातल्या काही पोलीस शिपायांनी पोलीस ठाण्यातच पाच हजार मास्क तयार केले आहेत

करोनाचे रुग्ण आढळल्याने पुण्याच्या मार्केट यार्डातील गुळ भुसार विभाग आजपासुन बेमुदत कालावधीसाठी बंद राहणार आहेत नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या कार्यालयीन कामकाजाला कालपासून सुरूवात झाली काल पहिल्याच दिवशी मास्क विना कार्यालयात काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्याचे आदेश देण्यात आले जालना जिल्ह्यात अडकून पडलेल्या सुमारे चार हजार नागरिकांना परराज्यात पाठवण्यात आलं आहे

सीमा भागातील रस्ते बांधणी लष्करातील घोड दळ काढून टाकावे आणि अभियान्त्रिकी विभागातिल् कर्मचारी कपात करणे अशा सूच ना या समिती ने दिल्याहोत्या सीमा भागातील रस्ते बांधणी संदर्भातल्या सूचना मान्य झाल्याच्या पार्श्वभुमीवर निवृत्त मेजर जनरल डी बी शेकटकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं संवाद साधला असता त्यांनी दिलेली ही प्रतिक्रीया

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल ही माहिती दिली

दादा भसे परभणी शेतमालाची थेट विक्री केल्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही फायदा होणार असल्यामुळे या संकल्पनेला प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे अस प्रतिपादन कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी काल केलं

ऍप वाशीम खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खत आणि बियाण खरदेसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये यासाठी कृषी विभागानं ऍप तयार केलं असून शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन केलं जात आहे

या कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना घरपोच मिळत आहेत कापस खरेदी लातर राज्यात उत्पादित झालेल्या कापसाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं लातूरचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी काल सांगितलं रेणापुर तालुक्यातल्या पानगावच्या व्यंकटेश जिंनीग प्रेसिंगमिलमध्ये शासकीय कापूस खरेदी केंद्राचा प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते शहीद अंत्यसंस्कार सोलापर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात शहीद झालेले जवान धनाजी होनमाने यांच्या पार्थिव देहावर काल पंढरपूर तालुक्यातल्या पुळज या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जमलेल्या ग्रामस्थांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या जवानाला अखेरचा निरोप दिला मतकरी निधन ज्येष्ठ साहित्यिक नाटककार रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले त्याचं रविवारी रात्री निधन झालं

कथा विशेषतः गूढ कथा कादंबरी नाटक असे विविध साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले बालनाट्य चळवळीत त्यांचं मोलाचं योगदान होतं

जावई माझा भला चार दिवस प्रेमाचे इंदिरा खोल खोल पाणी अशी त्यांची अनेक नाटकं गाजली त्यांचं लहान मुलांसाठी लिहिलेलं अलबत्या गलबत्या तसंच महाभारतातल्या अखेरच्या पर्वावर आधारित अरण्यक ही नाटकं नुकतीच पुन्हा रंगभूमीवर सादर झाली रत्नाकर मतकरींना सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी सह अनेक प्रस्कार आणि सन्मान मिळाले

नंतर ते बांगलादेश पार करत आसामपर्यंत मूसंडी मारण्याची शक्यता आहे

या वादळाच्या प्रभावामुळे परवा निकोबार बेटावर दाखल झालेला मान्सून मात्र काल तिथेच रेंगाळला अपेक्षेप्रमाणे अंदमान बेटांवर तो पोहोचलेला नाही

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार